या अर्थसंकल्पात गावं गरीब जनता शेतकरी महिला युवक जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार करण्यात आला आहे मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास रस्ते परिवहन संरक्षणापासून ते भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुद्रढ पायादेखील तयार करण्यात आला आहे हा सर्वांचा अर्थसंकल्प आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं

पुण्यातीलराष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सभागृहात या मोहीमेचा श्भारंभ आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला भारतात इतर देशांपेक्षा कोरोनाचा जोर कमी झाला आहे परंतु कोरोना लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत

आज या मोहिमेच्या श्भारंभ प्रसंगी जावडेकरांनी पहिल्या चित्ररथाला हिरवा कंदील दाखवून तो रवाना केला यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालय पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई संचालक भूपेंद्र कांथोला संचालक प्रकाश मकदुम आदी उपस्थित होते माध्यमांचं स्वातंत्र्य कायम अबाधित असलं पाहिजे पण माध्यमांनी कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय टीका टिपण्णी करू नये असत्य आणि भ्रम पसरवणं हे माध्यमांचं काम नाही असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं

त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूणे अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भाई पटेल परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सारंग जोशी आणि महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे उपस्थित होते जन आरोग्य अभियानातर्फे शुक्रवारी पृण्यात आयोजित राज्यस्तरीय जनसुनावणीत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी कोरोना कळातील वैद्यकीय सेवेबाबत प्रश्नचिन्ह उभे करणारे अनुभव मांडले त्यावरून राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा उपचार दर नियंत्रणाचे सरकारी आदेश धाब्यावर बसवत रुग्णांकडून भरमसाठ बिलवसुली करून रुग्णहक्कांचं उल्लंघन केल्याचं निरीक्षण जनसुनावणीतील वैद्यक तज्ञांनी नोंदवलं प्णे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच पीएमपीएमएलतर्फे संगमवाडी ते महात्मा फ़ुले मंडई अशी बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं अटल बस योजनेअंतर्गत या फेऱ्या होणार असल्यानं केवळ पाच रुपयांत संगमवाडी ते मंडई असा प्रवास करता येणार असल्याचं महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर चेतना केरूरे नगरसेवक आदित्य माळवे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यावेळी उपस्थित होते

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत